अलिकडेच ते या आजारातून मुक्त झाले होते मात्र दोन दिवसापूर्वी फुफ्फुसात संसर्ग झाल्यानं त्यांची प्रकृती बिघडली होती त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालायात दाखल करण्यात आलं होतं काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या निकटवर्तीयात समावेश असलेले खासदास सातव यांनी अखिल भारतीय युवक काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं होतं

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे महासचिव असलेले सातव सध्या काँग्रेस पक्षाचे ग्जरात प्रभारी म्हणून ते काम पाहत होते

सातव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहल गांधी ज्येष्ठ नेते सुशीलक्मार शिंदे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे उपम्ख्यमंत्री अजीत पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे

हे वादळ कोकण किनारपट्टीवर आदळणार नसून ते अरबी समुद्रातूनच पुढे गुजरातच्या दिशेनं जाणार आहे या वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकण किनारपट्टीतील सर्व यंत्रणां सर्तक झाल्या आहेत

या तौक्ते चक्रीवादळानं सिंधुदर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्याच्या किनारपट्टीवर तडाखा देण्यास सुरुवात केली असून पहाटेपासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे रात्री पासून संततधार कोसळणाऱ्या पावसाचा वेग वाढला असून देवबाग इथं माडाची झाडे मोडून पडली आहेत काही ठिकाणी विजेचे खांबही कोसळले आहेत सावंतवाडी नगरपालिकेच्या न्तनीकरण सुरू असलेल्या सभागृहाचा छपराचा भाग कोसळून नुकसान झालं आहे आंबोली घाटात काही ठिकाणी दरड कोसळून माती रस्त्यावर आली तर मालवण देऊलवाडामध्ये पोफळीच्या झाडांचं नुकसान झालं आहे समुद्र खवळला असून मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर धडकत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर कोकण रेल्वे मार्गावर झाडं कोसळल्यामुळे सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला अतिव्रष्टीचा इशारा देण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस झाल्यानं घरांसह शेतमालाचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे या चक्री वादळाचा नाशिक जिल्ह्याला फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची सूचना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केली आहे

वैद्यकीय चिकीत्सकांसाठी सोशल मिडियावर आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते आज बोलत होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्समधल्या डॉक्टरांशी द्रदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला कोविडची सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना घरातच उपचाराचं नियोजन करावं कोरोना विषाणू मुक्तीनंतर रुग्णांच्या शरिरात वाढणाऱ्या साखरेच्या पातळीचं नियंत्रण पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रॅपिड अँटीजेन चाचण्या वाढवणं यासह अन्य सूचना त्यांनी उपस्थित डॉक्टरांना केल्या सर्वांनी एकत्र येऊन कोविड विरोधात लढा देण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं